कोरोना प्रतिबंधासाठीच्या लोकचळचळीचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट

मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते अविनाश खर्शीकर याचं निधन

उद्यासून अपेक्षित असलेला पाऊस कालच आल्यानं शेतीचं मोठं नुकसान आता सविस्तर बातम्या कोरोना प्रतिबंध जनआंदोलन कोरोना प्रतिबंधासाठीच्या आवश्यक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी जनचेतना या एका अर्थानं लोकचळवळीचं स्वरूप असलेल्या मोहीमेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ट्वीटरच्या माध्यमातून केलं आगामी सणासूदीचे दिवस थंडीचा हंगाम आणि शिथिल होत असलेली टाळेबंदी या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आलं आहे कोरोना प्रतिबंधासाठी मास्क वापरा सुरक्षित शारीरिक अंतर राखा आणि हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ करा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे

या मोहिमेतील राज्याच्या सहभागाची माहिती देणारा हा वृत्तांत स्क्रिप्ट राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग काल या कोरोना विरोधी लोक चळवळीत सक्रियपणे सहभागी झाले आणि संक्रमणाविरोधात एकत्र येण्याचा संकल्प केला कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याची आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली आकाशवाणी द्रदर्शन या प्रसारमाध्यमांसह वस्तू आणि सेवा कर आयुक्तालय प्राप्तीकर विभाग पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे पत्र सूचना कार्यालय प्रकाशन विभाग फिल्मस डिव्हीजन ब्रहन्मुंबई महानगरपालिका हे विभाग यात सहभागी झाले होते तसेच बीपीसीएल ओएनजीसी एचपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग समूहानीही या मध्ये सहभाग नोंदवला शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी जनतेला याविषयी मार्गदर्शन करणारे फलक लावण्यात आले आहेत हा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागाने जन जन की बाते हे पॉडकास्ट सुरु केले आहे तसेच आरओबीने कोरोना जनजागृतीसाठी काही जिंगल्स तयार केल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी स्वाती महालंक पुणे

रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत भारत जगात अग्रस्थानावर आहे

त्यानिमित्त गाझियाबाद इथल्या हवाई तळावर झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते

या प्रकरणाचा तपास बंद करावा अशा मागणीचा अहवाल मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात काल सादर केला त्यामुळे तूर्तास पवार यांना दिलासा मिळाला आहे सक्त वसूली संचालनालयानं मात्र या हवालाला विरोध केला असल्याचं हिंदूस्तान समाचार या वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे राज्य सहकारी बँकेतल्या गैरव्यवहारात अजित पवार हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेत्यांची नावं होती याच्या चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावरच ठपका ठेवला होता

संचालक मंडळानं नियमांचं उल्लंघन केल्यानं बँकेला मोठा आर्थिक फटका बसला होता

याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

आकाशवाणी बातम्यांसाठी विनित मासावकर मुंबई

यामध्ये पुणे नागपूर विशेष साप्ताहिक रेल्वे पुणे अजनी विशेष साप्ताहिक रल्वे पुणे अमरावती विशेष साप्ताहिक गाड़ी कोल्हापुर गोंदिया एक्स्प्रेस मुंबई नांदेड हुजूर साहेब एक्स्प्रेस यांचा समावेश आहे मुंबई लातूर सुपरफास्ट एक्स्प्रेस ही गाड़ी आठवड्यात चार दिवस धावेल आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या गाड्यामधून प्रवास करता येईल असं मध्य रेल्वेनं कळवलं आहे

ही कारवाई बुधवारी द्पारी एक वाजताच्या सुमारास करण्यात आली

ते कोणाला अंमली पदार्थ विकण्यासाठी आले होते हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीत अमली पदार्थ विरोधी पथक याबाबत तपास करतं आहे या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विदर्भ विदर्भवादी संघटना उद्या विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात विदर्भ संकल्प दिन साजरा करणार आहेत राष्ट्रपती पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे ई मेल द्वारे विदर्भाची कैफियत मांडून विदर्भाचं वेगळं राज्य निर्माण करावं अशी मागणी करण्यात येणार आहे

त्या दिवसाचं औचित्य साधून हा विदर्भ संकल्प दिन साजरा करण्यात येणार आहे असं विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप विधानसभेचे माजी सभापती मोरेश्वर टेमुर्डे यांनी काल चंद्रपूर इथं सांगितलं नड्डा केंद्र सरकारनं शेतकरी आणि कामगारवर्गाच्या विकासासाठी आणलेले नवे कायदे ऐतिहासिक आहेत या कायद्यांविरोधात केवळ राजकीय हेतूनं अपप्रचार सुरु आहे भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन या अपप्रचाराला चोख उत्तर दिलं पाहिजे असं प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डा यांनी काल केलं मुंबईत झालेल्या भाजपा प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत ऑनलाईन मार्गदर्शन करताना ते बोलत होते

याबाबत जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री तसंच सहकार विभागाकडे नियमित पाठपुरावा केल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे टीआरपी द्रचित्रवाणी वाहिन्यांचं अर्थकारण ज्या लोकप्रियता मानांकनावर चालतं त्या टी आर पी मध्ये फेरफार करून फसवणूक करणाऱ्या मोठ्या टोळीचं बिंग उघडकीला आलं असून मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी काल मुंबईत एका वार्ताहर परिषदेत दिली

या कथित भ्रष्टाचाराबाबत मुकर्रमजान पठाण यांनी आंदोलन केलं होतं या आंदोलनाची दखल उपनिबंधक काझी ऐहतेशामोद्दीन यांनी घेतली आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या तपासणीत हा अपहार उघडकीला आला

प्रारंभी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बंगल्यापुढे हे आंदोलन करण्यात आलं निधन राम विलास पासवान केंद्रीय ग्राहक व्यवहार तसंच अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री राम विलास पासवान यांचं काल संध्याकाळी दिल्लीत निधन झालं

त्यांच्यावर नुकतीच हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र उपचारा दरम्यान रुग्णालयातच त्यांचं निधन झालं लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक असलेले पासवान बिहार मधील हाजीपूर लोकसभा मतदार संघातून सलग आठ वेळा प्रचंड बह्मताने निवडून आले होते दिवंगत पासवान यांच्या सन्मानार्थ दिल्लीसह राज्यांच्या तसंच केंद्र शासित प्रदेशांच्या राजधान्यांमध्ये राष्ट्रीय ध्वज अध्यावर उतरवण्यात येईल पासवान यांचं पार्थिव शरीर आज सकाळी नवी दिल्लीतील जनपथ या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल त्यानंतर द्पारच्या सुमारास ते पाटण्याला पक्षाच्या कार्यालयात नेण्यात येईल उद्या पाटणा इथेच त्यांच्या पार्थिव शरीरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासवान यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे वंचित आणि पिडीतांसाठी आवाज उठवणारे पासवान संसदेतील अतिशय सक्रीय आणि दीर्घकालीन नेते होते देशाने एक द्रष्टा नेता गमावला आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हंटल आहे तर पासवान यांच्या निधनाने आपली व्यक्तिगत हानी झाल्याची भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पासवान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे खर्शीकर निधन मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर याचं काल हृदय विकाराच्या झटक्यांनं निधन झालं

ठाण्यात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

मराठी रंगभूमीवर त्यांची सौजन्याची ऐशी तैशी तुझे आहे तुजपाशी दिवा जळू दे सारी रात वासूची सास् अपराध मीच केला आदी नाटक गाजली दामिनी या द्रदर्शनवरच्या लोकप्रिय दैनंदिन मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती हवामान हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा दोन दिवस आधीच राज्यातलं पाऊसमान वाढलं काल विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली काढलेलं सोयाबीन आणि ज्वारी सुरक्षित ठिकाणी हलवता न आल्यांनं अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला आजही पाऊसमान काहीसं असंच राहील आणि उद्यापासून वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार